रामनाथ कोविंद यांचं आवाहन

देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन थर्माकोल वापरावर असलेली बंदी गणेशोत्सवादरम्यान शिथील करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार

इन्स्टीट्युट ऑफ कॉस्ट अकाउंटट्स ऑफ इंडियानं देशातल्या महिलांना अर्थसाक्षर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी आज केलं संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी दिल्लीत आयोजित समारंभात ते आज बोलत होते महिलांमध्ये अर्थ साक्षरता वाढीला लागली तर त्यामुळे सकारात्मक सामाजिक बदल घडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उद्योग करण्यातली सुलभता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत असं राष्ट्रपतींनी नमूद केलं देशातल्या युवकांमध्ये विकास घडवून आणण्यासाठी संस्थेला प्रयत्न करता येतील अशी सूचनाही त्यांनी केली देशातल्या तुरूंगामध्ये सुविघांचा अभाव असल्याबद्दल सर्वोच्व न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे यामुळे खटल्यांचा निकाल लागण्यास उशीर होत असून कैद्यांना विनाकारण बराच काळ तुरूंगात रहावं लागत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं यासंदर्भात महाधिवक्ता के

वेणुगोपाल यांना न्यायालयाची मदत करण्यास सांगितलं आहे हरियाणाच्या फरीदाबाद इथल्या तुरूंगामध्ये सुविधांचा अभाव असल्याचं वृत्त गांभीर्यानं घेत देशभरातल्या तुरूंगांबाबत सर्वोच्व न्यायालयानं स्वतः याप्रकरणाची व्याप्ती वाढवली आहे नवीन समाज माध्यमांसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूरेपूर वापर करताना समाज विघातक विघार समाजात पोहोचणार नाहीत याची दक्षता समाज आणि माध्यमांनी घेण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काल इयं केलं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय नागपूर श्रमिक पत्रकार संघ नागपूर प्रेस क्बल आणि प्रियदर्शिनी इन्स्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त वतीने फेक न्यूज परिणाम आणि दक्षता या विषयावर पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते मुख्यमंत्री श्री फडणवीस पुढे म्हणाले भारतीय संविधानाचे प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे परंतू या अधिकाराचा वापर करतांना समाज विषातक विचार लोकापर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता प्रत्येक व्यक्तीने षेतली पाहीजे समाज हा संक्रमणावस्थेत असतांना शाश्वत तत्वे सांभाळतांना युगानुकुल तत्वे निर्माण करावी लागतात या तत्वांचा सदृढ समाज निर्मितीसाठी उपयोग केल्यास समाजाचे प्रबोधन करण्यास मदत होईल अफवांच्या बातम्यांमुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडते प्रसंगी दोन समाज परस्परांच्या विरोधात समोरासमोर येतात यामधून दंगली देखील घडल्या आहेत सत्य देखील समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले पाहीजे अफवांना आळा घालण्यासाठी आज समाज प्रबोधनाची आवश्यकता आहे पंतप्रधान श्री

या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी अँप किंवा माय

ओ व्ही या खुल्या मंचाच्या माध्यमातून नागरिक आपल्या संकल्पना सुचवू शकतात

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथील प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीसांची भेट षेव्रन त्यांच्यासमवेत मुक्त संवाद साधला यावेळी त्यांनी पोलीसांसमवेत रांगेत उभे राहून स्वतः जेवण घेतले तसेच पोलीसांसमवेत पंगतीत बसून मुख्यमंत्र्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला त्यांनी पोलीसांची आस्थेवाईकपणे चौकशी केली प्रत्येकाच्या जवळ जावून मुख्यमंत्री त्यांनी राहण्याची जेवण्याची वैद्यकीय सुविधांची माहिती घेत होते स्वतः मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या या आस्थेवाईक चौकशीने पोलीसही भारावून गेले मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी काल सायंकाळी या प्रशिक्षण केंद्रातील निवासी पोलीसांची भेट घेतली

निवासी ठिकाणापासून बंदोबस्ताच्या ठिकाणापर्यंत जाण्या येण्यासाठी वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे तसंच बंदोबस्ताच्या ठिकाणी दुपारी पोलीसांसाठी बफे पध्दतीनुसार जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे

महिला पोलीसांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे या सर्व सुविधांची मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी माहिती घेतली नाशिक जिल्हयातील सुरगाणा आणि कळवण येथील अतिसाराची लागण झालेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यासाठी वैद्यकीय सेवा पुरवण्याबरोबरच विहीरींना संरक्षण भींत बांथण्याची कामे देगाने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हयाचे पालकमंत्री श्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत सध्या ही साथ नियंत्रणात असल्याचे सांगतानाच दोन्ही तालुक्यातील एकूण पाच जणांचा अतिसाराने बळी गेला असतानाही त्याबाबत दिशाभूल करणाऱ्या जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देखील श्री महाजन यांनी दिले आहेत सुरगाणा तालुक्यात राहुडी तसंच कळवण तालुक्यात वीरशेत याठिकाणी अतिसाराची साथ पसरल्याने अनेकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते इतकेच नव्हे तर पाच जणांचा बळी गेल्यानं त्यासंदर्भात पालकमंत्री श्री गिरीश महाजन यांनी तातडीने शासकीय विश्रामग्रहावर बैठक घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला

थर्माकोल उत्पादक आणि सजावट संघटनेनं याबाबत दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या पीठानं काल फेटाळून लावली राज्य सरकारनं प्लास्टिकसह थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे येत्या गणेशोत्सवादरम्यान गणपतीचं मखर आणि इतर सजावटीपुरती थर्माकोल बंदी श्रिथील करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती

अशा पध्दतीचा उपक्रम राबविणारी रामदोला ग्राम पंचायत ही राज्यातील पहिली ग्राम पंचायत असून जे लोक ग्राम पंचायतीचा टॅक्स नियमित पेड करतात अशा लोकांना याचा लाभ येता येत असल्याने गावातील बहुतांश लोकांनी थंड आणि गरम पाण्याचा एटीएम कार्ड खरेदी केला आहे पाहृया माझा एक स्पेशल रिपोर्ट जल है तो कल है या म्हणींचे महत्व पटवून देण्यासाठी तसंच गावातील लोकांना नियमित टॅक्स भरण्याची सवय लागावी तसंच गरम पाणी करण्यासाठी ग्रामीण भागात होणारी व्रक्षांची कत्तल थांबविता यावी यासाठी रामाटोला ग्राम पंचायतीने एक अनोखी शकलं लढविली रामाटोला ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक श्री गणेश मुनेश्वर यांनी आपल्या कार्यशैलीतून जिल्हयात एक वेगळीच ओळख तयार केली आहे आपले व्यक्तिमत्व घडत असताना आपले पालक मित्रमंडळी नातेवाईक यांचा जेवढा हातभार असतो तेवढाच हातभार समाजाचा देखील असतो त्याच समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादान महापौर श्रीमती नंदा जिघकार यांनी केले नागपूर महानगरपालिका दृष्टी स्पर्श आर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि सक्षम यांच्या सहकार्याने सुप्रसिध्द चित्रकार चिंतामणी हसबनीस यांच्या धित्रांच्या प्रदर्शनाचा उद्दघाटन सोहळा दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र इथं आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या पुढे बोलताना महापौच म्हणाल्या अतिशय स्त्युत्य असे प्रदर्शन मी माझ्या आयुष्यात प्रथमच अनुभवत आहे या सर्वे चित्रांमधून कलाकाराची प्रतिभा दिसून येत आहे ही चित्रे दृष्टीहीन मित्रांनाही अनुभवता येत आहे चित्राला स्पर्श करून दृष्टीहीन मित्रांना ब्रेल लिपीच्या सहाय्याने ही चित्र ओळखता येतात याशिवाय डोळसांसाठी चित्रांच्या सौंदर्यात भरही पडते असेही महापौर श्रीमती जिचकार यांनी प्रतिपादीत केले

या प्रकल्पांतर्गत विविध पायाभूत सुविधांसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत केवळ एक निविदा प्राप्त झाली या निविदेला नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या संघालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली यामुळे आता लवकरच पारडी भरतवाडा पुनापूर या भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पायाभूत सुविधांचे कार्य लक्करच सुरू होणार आहे

यात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पारडी भरतवाडा पुनापूर भांडेवाडी या भागाची निवड क्षेत्राधिष्ठीत विकास या घटकांतर्गत करण्यात आली

त्यासंदर्भातील निविदेला संचालक मंडळाने मंजूरी दिल्याने लवकरच या भागात पायाभूत सुविधांची कामे सुरू होणार आहे

लांबीचे रस्ते पाणी पुरवठा मलनिःसारण व्यवस्था एलईडी पथदिवे सायकल ट्रॅक पदपथ आदी पायाभूत सुविधा या भागात एकत्मिक पध्दतीने पुरविण्यात येणार आहे या करीता रिक्वेस्ट ऑफ प्रपोजल तयार करून निविदा मागविण्यात आल्या होत्या त्याला अनुसरून एक निविदा प्राप्त झाली होती ही निविदा मुंबई येथील मे शपूरजी पलोनजी ग्रुप यांची होती या निविदेला मंजुरी मिळाल्याने सदर कंपनी या भागात पायाभूत सुविधांचे कार्य करेल आषाढी वारीसाठी आळंदीहून निघालेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा काल नीरा नदी स्नानानंतर सातारा जिल्हयात प्रवेश झाला काल या पालखीचा लोणंद इथं मुक्काम होता आज पालखीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब इथं होणार असून तरडगाव इथं पालखीचा मुक्कोम असेल देहूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीहून तर पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज खर्डा इधून निघेल शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी आज उस्मनाबादहून तुळजापूरमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करेल